पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं केला तीव्र निषेध दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताला सहकार्य करावं असं आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आवाहन जम्मू काश्मीरमधे वारपोरा इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच चकमकीत एक दहशतवादी ठार लडाखमध्ये या हंगामातली सर्वात मोठी बर्फवृष्टी भारतीय क्रिके नियामक मंडळाचे पहिले न्यायालयनियुक्त लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती डी

यांची नियुक्ती जागतिक समुदायानं दहशतवादाविरुद्ध बोलण्यापेक्षा एकत्र येऊन कारवाई करण्याची वेळ आता आली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज सेऊल बें दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे जे यांच्यांशी ड्रीपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते भारत आणि कोरियात दहशतवादाविरुद्ध परस्पर आणि आतंरराष्ट्रीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी कटीबद्द आहोत असं ते म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मून यांचे त्यांनी आभार मानले संरक्षण तंत्रज्ञान आणि सहउत्पादन करण्याच्या आराखडयासाठी दोन्ही देश राजी झाले आहेत असं त्यांनी सांगितलं भारताच्या संरक्षणविषयक औदयोगिक कॉरिडॉरच्या उभारणीत गुंतवणूक करण्यासाठी कोरियाच्या कंपन्यांना त्यांनी निमंत्रित केलं भारताचं एक्ट ईस्ट धोरण आणि कोरियाचं नव दक्षिण धोरण यांच्यातल्या सहकार्यानं दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी अधिक दृढ होईल असं ते म्हणाले विकासाचं कोरियन मॉडेल भारतासाठी योग्य आहे

पायाभूत सुविधा बंदर विकास अन्न प्रक्रिया आणि स्टार्ट अप या क्षेत्रांमधे सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे असं त्यांनी सांगितलं भारत आणि कोरिया यांनी सहा करारांवर स्वाक्ष या केल्या त्यात स्टार्ट अप क्षेत्रात सहकार्य सीमेपलीकडून तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्ह्यांना आळा घालणं तसंच प्रसारभारती आणि कोरियाची प्रसारण संस्था केबीएस यांच्यातल्या सहकार्याबाबतचा करारांचा समावेश आहे

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे सेऊल शांती पुरस्कार प्रतिष्ठानं सेऊलमधे आयोजित शानदार समारंभात मोदी यांना हा पुरस्कार दिला मोदी यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीवर एक लघुपटही यावेळी दाखवण्यात आला मोदी यांना सन्मानित करताना पुरस्कार समितीनं म्हटलयं की त्यांनी भारत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकास तसंच गरीब आणि श्रीमंत यांच्यातली सामाजिक आणि विषमता कमी करण्यासाठी मोदीनॉमिक्सि सुरु करण्याचं मोलाचं कार्य केलं आहे त्यांनी जगभरातल्या देशांबरोबर सकारात्मक धोरण अवलंबत प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यात योगदान दिलं आहे असं सांगत पुरस्कार समितीनं त्यासाठीही मोदी यांची प्रशंसा केली आहे

दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला सहकार्य करावं असं आवाहन संयुक राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे

पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचंही निवेदनात म्हाऊं आहे याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्त रवीश कुमार यांनी ट्वीट केलं आहे आता आतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातले दहशतवादी आणि दहशतवादी गट तसंच पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्यांविरुद्द कारवाई करावी लागेल असं त्यांनी ट्वीटद्वारे सांगितलं

प्रधानमंत्री चिन खान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या काल झालेल्या बक्कीत हा निर्णय झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं या बक्कीत संयुक राष्ट्रसंघानं दहशतवादी ठरवलेल्या संघटनाविरुद्ध कारवाई तीव्र करण्याचा निर्णय झाला दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्याचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर पाकिस्ताननं जमात उद दावावर बंदी घातली आहे

जमावाकडून होणा या हिंसेच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यावरील हल्ल्यांची प्रकरणंही हाताळतील असं न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज या जनहित याचिकेची सुनावणी केली पाकिस्तानत वाहणाऱ्या नद्यांचं भारताच्या वाटयाचं पाणी रोखण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्वी उवर यांची माहिती दिली पूर्वेकडच्या नद्यांचं पाणी वळवून ते जम्मू काश्मीर आणि पंजाबला पाणी पुरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

अक्षर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती संवाद साधतील जम्मू कश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्यात वारपोरा सोपोर धिं काल रात्री पासून सुरु असलेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला सुरक्षा सूत्रांनी ही माहिती दिली या भागात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोध मोहीम सुरु केली या मोहिमेदरम्यान ही चकमक सुरु झाली चकमक सुरु झाल्यानंतर सोपोर आणि परिसरातली डेरनेट सेवा बंद केली आहे काल संध्याकाळपासून सोपोर धिं संचारबदी लागू केली आहे उत्तर भारतातल्या राज्यांमधे सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे या राज्यांमधला हिवाळा मार्चच्या पहिल्या आठवडयापर्यंत लांबण्याची शक्यता आहे

जम्मू कश्मीरच्या लडाख भागात काल या हगामातली सर्वात जोरदार बर्फवृष्टी झाली

आणखी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हिमाचल प्रदेशात येत्या आठवडाभरात विविध ठिकाणी पुन्हा बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे

भारतीय क्रिके नियामक मंडळाच्या नव्या घ उनुसार मंडळाचे पहिले न्यायालयनियुक्त लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायाधीश न्यायमूर्ती डी

जैन यांची नियुक्ती केली आहे

भारतीय क्रिकेशनियामक मंडळात लोकपाल आणि आचार अधिकारी तातडीनं नेमणं आवश्यक होतं असं मंडळाच्या प्रशासकीय बाबींची देखरेख करणाऱ्या न्यायालयनियुक्त प्रशासकीय समितीनं म्हाक्रिं आहे

एरॉनॉटीकल डेवल्पमेन्ट एंजन्सी आणि हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमीटेड यांनी तयार केलेली हेलिकॉप्टर्स तसंच नौदलाच्या हलक्या लढाऊ विमानांचं प्रदर्शन आज झालं यावेळी अमेरिका फ्रान्स रशिया आणि तेर देशांची विमानंही सहभागी झाली होती आज या शोमधे तंत्रज्ञान दिवस साजरा होत आहे भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीनं क्षेत्रीय तंत्रज्ञान विमानं या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे हवाई अंतराळ उदयोगातल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध हे आजचं प्रमुख आकर्षण आहे मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखिल भारतीय किसान महासभेचा नाशिकडून मुंबईकडे निघालेला महामोर्चा काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यात मंत्री जयकुमार रावल यांच्याशी आंदोलनाचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्त्रामक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय झाला शेतकरी कर्ज माफी वन हक्क दावे मंजूर करणं महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जाऊ न देणं यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची विशेष सोय केली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे ही सेवा पूर्णपणे मोफत असेल या सेवेकरता येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग पी डबल्यू डी हे मोबाईल एप लाँच करणार आहे